राज्य विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

सक्तवसूली संचालनालयात हजर न राहण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय जागतिक पर्यटन दिन आज सर्वत्र साजरा

इस्रायलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दुर्मिळ पत्राचं अनावरण महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली

निवडणूक आयोगाच्या निर्देशावूसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिसुचना जारी करण्यात आली नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ असून आजच्या पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल झालं नाही अमरावती जिल्ह्यातील बडनेरा या मतदारसंघात एका उमेदवारानं आज उमेदवारी अर्ज दाखल केला तर अकोला भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सुद्धा इच्छ्क उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रांची उचल केली परंतु कोणीही उमेदवारी अर्ज सादर केलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि अहेरी या विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केले निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चार ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख सात ऑक्टोबर ही आहे

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्षाच्या गाभा गटाची भेट घेवून आगामी राज्य विधानसभा निवडणुकीच्या धोरणांची चर्चा केली नवी दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात आयोजित या बैठकीला पक्ष कार्याध्यक्ष जे

नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री वितीन गडकरी पक्ष राज्य प्रमुख चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

हा कालावधी संबंधित पक्षांना टप्प्याटप्प्यानं दिला जाणार आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना द्रदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते मतदानाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल

भारतीय वेळेव्रसार रात्री आठ ते नऊच्या दरम्यान त्यांच्या संबोधनाला सुरुवात होईल यावेळी हवामान बदल यासह विविध विकासात्मक मुद्दांवर पंतप्रधान बोलणार आहेत भारतानं सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपलं स्थान उंचावलं असून आजच्या भारताच्या प्रतिनिधित्व आणि संबोधनामुळं भविष्यात वोस आणि उपयुक्त निर्णय होतील असं संयुक्त राष्ट्रामधील भारताचे कायमस्वरूपी सदस्य सय्यद अकबरूद्दीन यांनी म्हटलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर आज सक्तवसुली संचालनालयात जाण्याचा विर्णय आपण रद्द केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आपण याआधी गृहखातं सांभाळ्लं असल्यानं जनतेला कोणताही त्रास होऊ नये या उद्देशानं ईडीमध्ये जाण्याचा विर्णय रद्द केल्याचं त्यांनी पुढं सांगितलं यासंदर्भात संचालनालयातर्फे देखिल कार्यालयात येण्याची गरज नसल्याचं पत्र प्राप्त झाल्याचं ते म्हणाले आपल्याला याप्रकरणी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी शिवसेना पक्षाचे आभार मानले ते आज मुंबई इथं माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते विरोधकांबरोबर होत असलेली ईडीची कारवाई ही राजकीय हेतूलं प्रेरित असल्याचं ते म्हणाले या विरोधात जनतेत देखिल तीव्र संताप असूल विविध ठिकाणी आंदोलनं झाल्याचा उल्लेख त्यांनी केला या कारवाईचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना मुंबई बाहेरच अडवलं जात असल्याच्या बातम्या आपल्याला मिळाल्याचं ते म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला

या संबंधातली औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल असं आयकर विभागातर्फे काल रात्री सांगण्यात आलं विधानसभा निवडण्कीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे असे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक मधू महाजन यांनी आज दिले निवडण्कीच्या अन्षंगानं महाजन आणि प्रधान सचिव तथा म्ख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या प्रम्ख उपस्थितीत बैठकीत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या आयकर विभाग उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागांनी निवडण्कीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा आणि मदयाचा वापर याला आळा घालण्यासाठी तसंच अवैधरित्या मदय आणि रोकड वाहतुक यावर लक्ष ठेवण्याची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सुचना दिल्या जागतिक पर्यटन दिवस आज साजरा होत आहे भारतात यंदा पर्यटन आणि नोकऱ्या सर्वांसाठी अधिक उत्तम भविष्य या संकल्पनेसह जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जात आहे याविमित्तानं उपराष्ट्रपती वेंकव्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पर्यटन प्रस्कार प्रदान केले पर्यटन क्षेत्रातल्या सर्वंकष विकासासाठी आंध्र प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचा प्रस्कार मिळाला तर साहसिक पर्यटन गदात गोवा आणि मध्य प्रदेश संय्रक्त विजेते ठरले उत्तराखंडला चित्रपट प्रोत्साहक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला तेलंगणाला माहिती तंत्रज्ञान वर्गात अभिनव प्रयोगांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला पर्यटनातून महसूल प्राप्त होतोच सोबतच रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात असं उपराष्ट्रपर्तींनी सांगितलं आज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास आणि पर्यटन विभागातर्फे पर्यटन आणि रोजगार उज्जवल भविष्य या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं यावेळी विभाग प्रमुख पिर्यदर्श खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त केले धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी इथं दि

शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी ब्धवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली

कांदयाची उपलब्धता जाणून घेण्याच्या ृष्टीनं शेतकरी व्यापारी आणि वाहतुकदारांशी चर्चा करण्याकरता केंद्र सरकारचं पथक महाराष्ट्रात येणार आहे केंद्रीय अन्न आणि ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी याची माहिती दिली आहे नाफेडनं हरयाणामधे कांद्याचे दहा ट्रक पाठवले असून आणखी पाच ट्रक मागणीनुसार पाठवण्यात येणार आहेत दिल्ली सरकारकड्रनही कांदयासाठी मागणी आली असून येत्या शनिवारपासून तिथंही कांदा पाठवला जाईल इतर राज्यांपैकी कोणालाही कांदा खरेदी करायचा असल्यास केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिवांकडे राज्य सरकारांनी मागणी नोंदवावी असं पासवान यांनी म्हटलं आहे

सोबतच जेष्ठ नागरिक महिला आणि सर्व साधारण मतदारांची सुध्दा टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जाणीव जागृती कार्यक्रमाची प्रभावीरीत्या अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ

नागरिकांनी विधानसभा निवडणूकीमध्ये लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा

पटेल महाविदयालयामध्ये रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली भंडारा विधानसभा क्षेत्रांतर्गत शाळा महाविदयालय ग्रामपंचायत आणि विविध ठिकाणी स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे

दुसऱ्या महायुद्धाला सुरूवात झाली त्या दिवशी महात्मा गांधी यांनी या पत्राद्वारे ज्यू नागरिकांना शांतता युग मिळवं अशी सदिच्छ केली होती त्या सुमारास नाझींचे ज्यूवर होणारे अत्याचार ही बाब जागतिक स्तरावर चिंतेची बाब असल्याचं या पत्रावरून दिसून येत असल्याचं मत ग्रंथलयाच्या संवाद विभागाचे प्रमुख झाक रोथबार्ट यांनी व्यक्त केलं लेयर फाऊंडेशनच्या सहकार्यानं इस्त्रालयच्या राष्ट्रीय ग्रंथालयानं त्यांच्या संग्रहातील अनेक प्ररालेख जगासमोर ठेवण्याच्या उद्दिष्टांतर्गत हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं